गृह सचिव अजय कुमार भल्ला यांनी सर्व राज्यांना याबाबतचे लेखी निर्देश दिले आहेत

ट्विटरवरुन काल त्यांनी ही माहिती दिली

ते काल द्रद्रष्य प्रणालीद्वारे सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीत बोलत होते

कोरोना विषाणू संसर्गाला प्रतिबंध करण्यासाठी संशयितांचा शोध तपासणी आणि विलगीकरण यावर अधिक भर देणं आवश्यक असल्याचं ते म्हणाले सामुहिक प्रयत्नातून आपण या संकटावर मात करू असा विश्वास पंतप्रधानांनी यावेळी व्यक्त केला शेतात कापणीच्या हंगामात गर्दी होणार नाही तसंच शेतमाल विक्रीसाठी कृषी उत्पन्न बाजार समित्यांव्यतिरिक्त इतर पर्यायांचा विचार व्हावा असंही त्यांनी सांगितलं कोरोना विषाणूग्रस्तांवर उपचारासाठी स्वतंत्र रुग्णालयांची गरजही पंतप्रधानांनी व्यक्त केली वैद्यकीय उपचारांसंदर्भात माहिती देण्यासाठी ऑनलाईन प्रशिक्षण आयोजित करावं तसंच निमवैद्यकीय कर्मचारी राष्ट्रीय छात्र सेना एनसीसी आणि राष्ट्रीय सेवा योजना एनएसएसच्या स्वयंसेवकांची मदत घेण्याची सूचना पंतप्रधानांनी केली

मुंबईतल्या रुग्णालयांमध्ये विलगीकरण कक्षाची मर्यादा दोन हजार शंभर रुग्णशय्यापर्यंत वाढवण्यात आली असून पुण्यातही कोविड रुग्णालय उभारण्यात येत असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं वैद्यकिय उपकरणांसाठी स्थानिक पातळीवरील उद्योगांना प्रोत्साहन द्यावं असंही मुख्यमंत्री म्हणाले

यामुळे एखाद्या व्यक्तीला कोरोना विषाणूची लागण झाली आहे की नाही याची माहिती पाच मिनिटात मिळणार असल्याचं त्यांनी सांगितलं ते म्हणाले आपल्याला रॅपिड टेस्ट हा एक मास टेस्टींगच्या संदर्भान मान्यता दिलेली आहे

रॅपिड टेस्टच्या माध्यमातून एक प्राथमिक चाचणी स्क्रिनिंग ज्याला म्हणू आपण ती मोठ्या संख्येनं आपल्याला कळणार पाच मिनिटात कळणार की कोणाला कोविड त्याठिकाणी प्रार्दभाव आहे का यावरून आपल्याला लोकांचा संख्येचा अंदाजा आला तर त्यांना इमिजिएट आयसोलेट करण्याचं काम केलं जाईल आणि त्यांच्यावर पुढचं ट्रिटमेंट करण्याचं काम केलं जाईल स्थलांतरित कामगारांच्या निवास भोजन तसंच मनोरंजनाची काळजी घेण्याची व्यवस्था करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांना दिले असल्याचं टोपे यांनी सांगितलं एन नाईंटी फाईव्ह मास्क तसंच व्हॅंटिलेटरचं उत्पादन वाढवलं जाणार असून संसर्ग टाळण्यासाठी गर्दी टाळावी असं आवाहनही त्यांनी पुन्हा एकदा केलं दिल्लीत निझामुद्दीनमधल्या संमेलनाला गेलेल्या नऊ हजार लोकांची ओळख पटली असून यापैकी चारशे जणांना कोरोना विषाणूचा संसर्ग झाल्याचं आढळून आलं आहे आरोग्य मंत्रालयाच्या पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली अठराशे जणांना दिल्लीत विलगीकरणात ठेवण्यात आलं असल्याचंही याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे दरम्यान केंद्रीय गृह सचिवांनी सर्व राज्यांच्या सचिवांना कोरोना विषाणूच्या अतिप्रभावाच्या क्षेत्रात लॉकडाऊनच्या नियमांची काटेकोर अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले आहेत

काल दूरदृष्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून काँग्रेस कार्यकारी समितीच्या बैठकीला संबोधित करताना त्या बोलत होत्या खासदार राहुल गांधी यावेळी उपस्थित होते सर्व राज्यशासनांनी या अनुषंगानं वयोवृद्ध फुफ्फुसाच्या आजाराने ग्रस्त असलेले लोक मधुमेही आणि हृदयरुग्णांसाठी विशेष सूचना प्रसिद्ध कराव्या आणि त्यांची अधिक काळजी घेतली जावी असं राहुल गांधी म्हणाले

या रुग्णालयांत केवळ कोरोना विषाणूबाधित रुग्णांवर उपचार केले जातील त्यासाठी आरोग्य संचालकांनी अधिसूचना काढली आहे

औरंगाबाद इथलं जिल्हा रुग्णालय हिंगोली जिल्हा रुग्णालय कळमन्री उपजिल्हा रुग्णालय लातूर उदगीर उपजिल्हा रुग्णालय उस्मानाबाद जिल्हा रुग्णालय नवीन इमारत उमरगा उपजिल्हा रुग्णालय टीसीयू बिल्डींग तुळजापूर उपजिल्हा रुग्णालय नवीन इमारत नांदेड जिल्हा रुग्णालय जुने आणि मुखेडच्या उपजिल्हा रुग्णालयाचा या विशेष रुग्णालयात समावेश आहे

जे आज घरात थांबणार नाहीत ते काही दिवसांनी हॉस्पिटलमध्ये दिसतील असा इशारा त्यांनी दिला आहे कोरोना विषाणूसंदर्भातले नियम मोडणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई केली जात असल्याचं ते म्हणाले ज्या खासगी डॉक्टरांनी अद्याप दवाखाने सुरु केलेले नाहीत त्यांची नोंद राज्य शासनानं आणि स्थानिक नागरिकांनी घेतली असून या डॉक्टरांवर निश्चित कारवाई केली जाईल असंही उपम्ख्यमंत्र्यांनी सांगितलं राज्यात अन्नधान्याचा खाद्यतेलाचा दुध भाजीपाल्याचा औषधांचा इंधनाचा मुबलक साठा असून या जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा कधीही बंद पडणार नाही त्यामुळे खरेदीसाठी गर्दी करु नये असं आवाहनही पवार यांनी केलं आहे

ते काल सामाजिक संपर्क माध्यमांवरून जनतेशी संवाद साधताना बोलत होते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 खासगी वैद्यकीय सेवा देणाऱ्या डॉक्टरांनी आपले दवाखाने बंद ठेवू नयेत असं आवाहनही त्यांनी केलं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 दिल्लीत निजामुद्दीन इथला कार्यक्रम व्हायला नको होता असं मतही त्यांनी व्यक्त केलं

मुंबईतल्या सर्वात मोठ्या धारावी झोपडपट्टीत काल तिसरा कोरोनाचा रुग्णा आढळला

औरंगाबाद इथं दोन नवीन कोरोना विषाणूबाधित रुग्ण आढळले आहेत यामध्ये एक महिला तसंच एका प्रुषाचा समावेश आहे आरेफ कॉलनी तसंच सिडको एन फोर परिसरात राहणाऱ्या या दोघांवर शहरातल्या शासकीय जिल्हा रूग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर सुंदर कुलकर्णी यांनी दिली उस्मानाबाद इथं काल दोन कोरोना विषाणू बाधित रुग्ण सापडले यातला एक रुग्ण उमरगा तालुक्यातला असून दुसरा लोहारा तालुक्यातला धानुरी इथला आहे हा रुग्ण मुंबईत एका हॉटेलमध्ये काम करत होता काही दिवसा पूर्वीच तो गावी आला होता त्याला तुळजापूर उपजिल्हा रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आलं आहे

अहमदनगर जिल्ह्यात आणखी नऊ जणांना कोरोनाची लागण झाली आहे काल या सर्वांचे अहवाल मिळाल्यानंतर ही बाब स्पष्ट झाली

या तीन जणांच्या संपर्कात आलेल्या पाच व्यक्तींना घरी विलगीकरणात ठेवण्यात आलं आहे

अन्य सात व्यक्ती अद्याप राज्याबाहेर आहेत तर दोघांचा तपास अद्याप लागलेला नाही

नांदेड शहरातल्या नागरिकांनी काळजी करण्याचं कारण नाही असं ते म्हणाले

सगळी सोय आपण केली आहे आमचे अधिकारी रेव्हेन्यूचे अधिकारी आणि पोलिस प्रशासन त्यांच्या सोबत आहे

प्रशासनानं ईसेंसिएशल गोष्टी जीवनोपयोगी वस्तूंसाठी आम्ही परवानगी दिलेली आहे त्याचा गैरवापर करून जर कोणी बाहेर पडलं

फक्त औषधी सेवांना यातून वगळण्यात आलं आहे जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी काल हे आदेश जारी केले या पार्श्वभूमीवर शहरातले मुख्य बाजारपेठेचे आणि जुन्या हिंगोलीतले सर्व रस्ते बंद करण्यात आले आहेत संचारबंदी लागू असतानाही विनाकारण फिरणाऱ्यांची संख्या अधिक झाल्यानं आणि कोरोना विषाणू बाधित एक रुग्ण आढळल्याच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला शासकीय वाहनं वैद्यकीय कारणास्तव परवाना घेतलेले वाहनं आणि अत्यावश्यक सेवा प्रवठा करण्यासाठी परवानगी घेतलेल्या वाहनांनाच या काळात रस्त्यावर फिरण्यास परवानगी असेल असं जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं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

मांस विक्रीचे दकान सुरू ठेवून गर्दी जमवल्याबद्दल एका दुकानदाराविरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे

सध्या याठिकाणी विद्युतीकरण रंगरंगोटी विलगीकरण कक्ष उभारणी यासह अन्य कामं वेगानं सुरु आहेत

जिल्हा शासकीय रुग्णालय आणि मुखेड इथल्या रूग्णालयात प्रत्येकी पन्नास खाटांची मान्यता मिळाली आहे नांदेड शहरात गल्लीबोळातील रस्ते रहदारीस बंद करण्यात आले आहेत यामुळे रस्त्यावर विनाकारण वाहने घेऊन फिरणाऱ्यांवर आळा बसला आहे

दरम्यान बंदीच्या पार्श्वभूमीवर नांदेड शहरात गरजूंच्या मदतीसाठी तृतीय पंथी लोकही प्रढाकार घेत आहेत

या सगळ्यांना वडगाव इथं विलगीकरण कक्षात ठेवलं असून वाहनचालकाविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आल्याचं सहायक उपनिरीक्षक विश्वास अंबेकर यांनी सांगितलं

नांदेड जिल्ह्याच्या नायगाव शहरातही काल ग्रूवारच्या आठवडी बाजारात लोकांनी योग्य अंतर न पाळता नियमांची पायमल्ली केल्याचं दिसून आलं

दरम्यान नांदेड शहरातल्या तरोडा बुद्रुक भागात काल घराघरात जतूंनाशक औषधीची फवारणी करण्यात आली

परभणी जिल्ह्यातल्या सोनपेठ पूर्णा सेलू पाथरी आणि मानवत इथं काल शिवभोजन केंद्राचं उद्घाटन झालं याठिकाणी गरजुंना पाच रुपयात दोन पोळ्या वरण भाजी आणि भात मिळणार आहे

जालना आणि औरंगाबाद जिल्ह्यात सुरू असलेलं बाळासाहेब ठाकरे समृध्दी महामार्गाचं काम सध्या बंद असल्यामुळे इथल्या परप्रांतीय कामगारांच्या निवास आणि भोजनाची जबाबदारी संबंधित कंपनीवर सोपवण्यात आली आहे कामगारांचं स्थलांतर होणार नाही याची खबरदारी कंपनी व्यवस्थापनासह रस्ते विकास महामंडळाकडून घेतली जात असल्याची माहिती महामंडळाचे कार्यकारी अभियंता रामदास खलसे यांनी दिली परभणी जिल्ह्यातल्या गंगाखेड शहरात काही परराज्यातल्या मजुर कुटूंबांची व्यवस्था कस्तुरबा गांधी निवासी विद्यालयात करण्यात आली आहे या कुटुंबियांना काल शहरातल्या दानशूर व्यक्तींनी मदत केली उस्मानाबाद जिल्ह्यात मजुरांचे स्थलांतर रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनानं आठ ठिकाणी शासकीय निवारागृह सुरू केली आहेत

यासंदर्भात बोलतांना पोलिस निरीक्षक हिना शेख म्हणाल्या परराज्यामधून आपल्याकडे कामाला असलेले जे कामगार होते त्यांची राहण्याची व्यवस्था केलेली आहे

ते त्यांच्या गावी जाणार होते

त्याचप्रमाणे त्यांची वैद्यकीय तपासणीची देखील शासनानं इथं व्यवस्था केली आहे उस्मानाबाद तालुक्यामध्ये तीन ठिकाणी अशा प्रकारची व्यवस्था करण्यात आली आहे या निवारागृहामध्ये आश्रयितांची नियमित वैद्यकीय तपासणी करण्यात येत असून त्यांच्या निवासाची सोय करण्यात आली आहे याशिवाय त्यांना हँडवॉश सॅनिटायझर देण्यात येत असल्याचं हैदराबाद इथून आलेल्या मजुरानं सांगितलं

उस्मानाबाद इथल्या भारतीय स्टेट बँकेच्या शाखेमार्फत शंभर कुटुंबासाठी आवश्यक अशा किराणा साहित्याच्या पिशव्या देण्यात आल्या आहेत जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांच्याकडे हे साहित्य सुपूर्द करण्यात आलं औरंगाबाद शहरात अडकून पडलेल्या लातूर जिल्ह्यातल्या औसा तालुक्यातल्या तरुणाला आमदार अभिमन्यू पवार यांनी मदत केली

परीक्षा मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ रवी सरोदे यांनी ही माहिती दिली कोरोना विषाणू प्रतिबंधासाठी जारी झालेल्या लॉकडाऊनमुळे सर्व परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत कोरोना विषाणूपासून सुरक्षेच्या द्रष्टीनं परभणी जिल्ह्याच्या सोनपेठ शहरातल्या ब्रम्हक्मारीज ईश्वरीय विश्वविद्यालयाचे दैनंदिन कार्यक्रम बंद करण्यात आले आहेत विद्यालयाच्या संचालीका मिरा दिदी यांनी लॉकडाऊन करत विद्यालयातच ध्यानधारणा सुरु केली आहे तसंच सामाजिक कार्य म्हणून त्यांनी काल सोनपेठ इथल्या झोपडपट्टीत राहणाऱ्या गोरगरीबांना जिवनावश्यक वस्तुंचं वाटप केलं

अग्निशमन दलाच्या जवानांनी दोन तासांच्या प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणली या आगीत लाखो रुपयांचं नुकसान झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे

दरम्यान दिल्ली इथल्या धार्मिक कार्यक्रमात सहभागी दोन संशयितांचे नमुनेही तपासणीसाठी पाठवण्यात आले असून हे दोघे विलगीकरण कक्षात उपचार घेत असल्याची माहिती जिल्हा प्रशासनानं दिली आहे

बसस्थानकासमोर एका युवतीनं हातात हस्तलिखित फलक घेऊन डॉक्टर पोलीस आणि कोरोना विषाणूविरुद्ध लढणाऱ्या सर्वांचे आभार मानले

सोशल डिस्टसिंगचा नियम पाळून त्यांनी हे शिबिर घेतलं